माझे कुटुंब माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेचा दर्जा चांगला ठेवून ती परिणामकारक करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या ही मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबले आहेत त्याचं ठाकरे यांनी कौतुक केलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार